सनरायझर्स हैदराबादचा आयपीएलच्या पात्रता फेरीत प्रवेश अमेरीका निवडणक अत्यंत उत्कठावर्धक ठरत असलेल्या अमेरीकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन हे विजयाच्या आणखी जवळ आले आहेत गेले दोन दिवस जॉर्जिया आणि पेनसिल्वानिया इथं आघाडीवर असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना मागं टाकून बायडन यांनी आघाडी घेतली आहे

पेनसिल्वानिया अॅरिझोना उत्तर कॅरोलिना आणि नेवाडा या राज्यांमध्ये मतमोजणी सुरुच असून जॉर्जियामध्ये मतांचा फरक अत्यंत कमी असल्यानं फेरमतमोजणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे हीच राज्ये निवडणकीचा निकाल ठरवणार आहेत अमेरिका निवडणक आणि भारत भारत आणि अमेरिकेच्या संबंधांचा पाया अतिशय भक्कम असून या जागतिक भागीदारीला अमेरिकेतील दोन्ही पक्षांचा पूर्ण पाठींबा आहे तिथल्या सत्तेवर आलेल्या प्रत्येक अध्यक्षानं हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्न केले आहेत असं भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी काल पत्रकारांना सांगितलं अमेरिकेतील निवडणुकीच्या संभाव्य निकालाबाबत भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी हे उत्तर दिलं भारत फिलिपिन्स द्विपक्षीय सहकार्याबाबत भारत आणि फिलिपिन्सनं स्थापलेल्या संयुक्त आयोगाची चौथी बैठक काल दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून झाली या बैठकीमध्ये भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि फिलिपिन्सचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तिओडोरो लॉकसीन ज्युनिअर यांनी सहभाग घेतला

व्यापार आणि गुंतवणूक माहिती आणि तंत्रज्ञान संरक्षण शिक्षण आणि अवकाश संशोधन या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी कालच्या चर्चेत भर देण्यात आला

पर्यावरण बदल रोखण्यासाठी कृती आवश्यक असली तरी त्याला मोठ्या आर्थिक विकासाचं पाठबळ हवं असं पुतीन यांनी यावेळी स्पष्ट केलं

श्रींगला भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रींगला हे सोमवारपासून दोन दिवसांच्या मालदीव दौऱ्यावर जात आहेत कोरोना संसर्ग सुरू झाल्यानंतर दोन देशांमधील ही पहिलीच उच्च स्तरीय चर्चा असेल

याशिवाय ते या देशाच्या संरक्षण अर्थ आर्थिक विकास आणि पर्यटन मंत्र्यांशीही चर्चा करणार आहेत या भेटींदरम्यान द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला जाईल म्यानमार लष्कर रोहिंग्या समुदायाच्या नागरिकत्वाचा मुद्दा हा म्यानमाचा अंतर्गत विषय असल्याचं या देशाचे लष्कर प्रमुख वरिष्ठ जनरल मिन ऑग लेंग यांनी काल स्पष्ट केलं

म्यानमामध्ये रोहिंग्यांच्या वास्तव्याला कोणतीही आडकाठी नसल्याचा दावा करत जनरल लेंग यांनी या प्रकरणी आंतरराष्ट्रीय समुदायाच्या हस्तक्षेपाबद्दल आणि दबावाबाबत नाराजी व्यक्त केली कर्तारपर कर्तारपूर साहिब गुरुद्वाराचं व्यवस्थापन शीख समितीकडून काढून घेत एका वेगळ्या विश्वस्त संस्थेकडं देण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयाचा भारतानं काल तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला नवी दिल्ली इथं असलेल्या पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयाच्या विशेष अधिकाऱ्याला पाचारण करत सरकारनं आपला निषेध नोंदवला पाकिस्तान सरकारचा हा निर्णय शीख समुदायाच्या भावना द्खावणारा असल्याचं भारतानं पाकिस्तानला सांगितल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणाले तसंच गुरुद्वारा कर्तारपूर साहिबचं व्यवस्थापन करण्याच्या शीख समुदायाच्या हक्कापासून त्यांना वंचित करणारा हा निर्णय मागं घ्यावा असं आवाहनही भारतानं केलं आहे

आपण वेगवेगळ्या प्रकारच्या युद्धांसाठी सज्ज असलं पाहिजे असं मत हवाई दल प्रमुख एअर चिफ मार्शल राकेश कुमार सिंग भदुरिया यांनी आज व्यक्त केलं

यावेळी कॅडेट अनिरुद्धसिंग याला राष्ट्रपति सुवर्ण पदकानं गौरवण्यात आलं कॅडेट सोमय बटोल याला रौप्य आणि कॅडेट अनमोल याला कांस्य पदक प्रदान करण्यात आलं कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या समारंभात सामाजिक अंतराचे नियम पाळण्यात आले

कृषी वन आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात या उपग्रहाची मदत होईल

सोन्याच्या साठ्यात याच कालावधीत घट झाल्याचं आरबीआयच्या आकडेवारीत म्हटलं आहे बिहार निवडणक बिहार विधानसभा निवडणुकीतील अखेरच्या टप्प्यातलं मतदान आज होत आहे

दरम्यान मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात समावेश असलेल्या हिल्सा मतदारसंघातल्या तीन मतदान केंद्रांवरही आज फेर मतदान होत आहे

नागालँडमधल्या दोन मतदान केंद्रावरही आज फेरमतदान होणार आहे